समृद्धी महामार्ग विदर्भाच्या विकासाचे ग्रोथ इंजन ठरणार म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दीक्षाभूमीवर अन्यायांनी गर्दी न करण्याचं नागपूर जिल्हा प्रशासनाचा आवाहन

चंद्रपुर येथील कान्हाळ गाव हे अभयारण्य म्हणून घोषित

विदर्भातील द्रग्ध उत्पाडांनासाठी इंम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ठरणार फायदेशीर नितिन गडकरी यांचं प्रतिपादन

तसेच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि ग्णवतेची माहिती जाणून घेतली यावेळी म्ख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन स्रु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला

रक्तदान राज्यातल्या जनतेनं स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे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

ऊर्जामंत्री राज्यात रोहित्रे नादुरुस्त होण्याचं प्रमाण खूप असल्यानं त्याची कारणं शोधून तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत म्ंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते रब्बी हंगामात सिंचन स्रळीत होण्यासाठी नाद्रुस्त रोहित्रे तातडीनं बदलून द्या असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं नवीन कृषी धोरणात शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्याचं धोरण असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं ते म्हणाले

क्षी कायदे नवीन कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी होत आहे शेतकरी चर्चेला प्रतिसाद देत असून ते आंदोलन मागे घेतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे दरम्यान सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी येत्या आठ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे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

बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अन्यायांनी मुंबई येथिल चैत्यभूमी आणि नागप्रातील दीक्षाभूमी येथे गर्दी करू नये घरूनच दर्शन करावे असे आव्हान परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केले आहे तसेच नागप्र सह विदर्भातील बौद्ध अन्यायांनी नागप्रातील दीक्षाभूमी येथे गर्दी न करता घरीच राहन महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करावे असे आवाहन नागप्रचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बौद्ध अन्यायांना केले आहे

आम्हाला कोव्हिडवर विजय मिळवायचा आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखायचे आहे आणि त्याकरता या वर्षभरात आपण सगळे सण समारंभ मोठ्या यात्रा जत्रा स्द्धा घरी केलेले आहेत तसेच या वेळेला स्द्धा हे करावं असा एक सगळ्यांना आवाहन करतो

सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहन अभिवादन करता येणार आहे

राज्यात घोषित करण्यात आलेली नवीन दहा संवर्धन राखीव क्षेत्रात विदर्भातील महेंद्री आणि म्निया या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लब्ध जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात तयार करावा हे करताना वन पर्यावरण महसूल नगरविकास अशा संबंधित विभागाचे सहकार्य घ्यावं असे निर्देश मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी यावेळी दिले जंगलावर लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी म्ख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असेच प्रयत्न केल्यास वन किंवा अभयारण्याबद्दल लोक अधिक सकारात्मक होऊन संवर्धनात सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे कोरोना बाधितांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाधित असलेल्या आणि गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तीच्या परिवारातील सदस्यांनीसुध्दा चौदा दिवस गृह विलगीकरणात राहन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केलं आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती मागे घेण्यासाठी येत्या नऊ डिसेंबरला सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने नऊ सप्टेंबरला दिलेल्या या अंतरिम आदेशाम्ळं नोकरभरती तसंच शैक्षणिक प्रवेशासंदर्भात एस ई बी सी प्रवर्गातले हजारो विदयार्थी प्रभावित झाले त्यामुळं हा अंतरिम आदेश रदद करण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती राज्यशासनाकड्न सरन्यायाधिशांकडे करण्यात आली होती आता येत्या नऊ तारखेला पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात स्नावणी होणार आहे

ज्या गाई दोन ते पाच लिटर द्ध देतात त्यांच्यामध्ये पंधरा ते वीस लिटर द्रध देण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगाचे पडेल याचा जास्तीत जास्त प्रसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या ग्रामीण भागात करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं केंद्रीय पश्संवर्धन मंत्रालयाच्या राष्ट्रीय गोक्ळ मिशन अंतर्गत आय व्ही एफ मजबुतीकरण प्रकल्पाखाली महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं इंब्रीयो जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याचे पशु संवर्धन दुग्ध विकासमंत्री सुनील केदार महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे क्लगुरु डॉ आशिष पातूरकर यावेळी उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकार अशा प्रकल्पासाठी विशेष अन्दान देईल असंही गडकरी यांनी सांगितलं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नितीन गडकरी यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या अभिनव कल्पनांचे कौत्क केलं